भारतीय क्रिकेट संघाच्या म्ख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड कृषी निर्यात अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे कृषी परिवर्तन उच्चाधिकार समितीची आज मुंबईत द्सरी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासह गुजरात आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री तर अनेक राज्यांचे मंत्री यावेळी उपस्थित होते तेलबियांच्या उत्पादनासाठी जन्क सुधारित बियाण्यांच्या वापरावर विचार केला जाणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं अण्वस्त्राचा प्रथम वापर करणार नाही हे भारताचं सध्याचं धोरण आहे मात्र भविष्यात काय होईल हे परिस्थितीच ठरवेल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे ते आज पोखरण इथं बोलत होते त्यांनी माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या प्ण्यतिथी प्रसंगी त्यांना आदरांजली वाहिली

या याचिका सदोष असून त्यातून कसलाही अर्थबोध होत नाही असं सांगत न्यायधीशांनी रोष व्यक्त केला सर्व प्रकारच्या संचारस्विधा पूर्ववत करण्यासाठी कश्मीर टाईम्सच्या कार्यकारी संपादक अनुराधा असीन यांनी याचिका दाखल केली आहे त्यावर सुनावणी घेण्यासाठी कोणतीही तारीख निश्चित न करता न्यायालयानं सांगितलं की प्रसारमाध्यमांवरच्या निर्बंधाबाबत इतर संबंधित मृदयांबरोबर सुनावणी केली जाईल दरम्यान जम्म् कश्मीरमधली स्थिती दररोज सुधारत असुन टप्प्याटप्प्यानं निर्बंध हटवले जात आहे असं सरकारनं न्यायालयाला सांगितलं त्यावर आपणही यासाठी वेळ देणार असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई न्यायमूर्ती एस ए बोबडे आणि न्यायमूर्ती एस ए नझीर यांच्या खंडपीठानं सांगितलं

राज्यभरातून विविध समाजिक संस्था औद्योगिक क्षेत्रातले घटक व्यावसायिक लोकप्रतिनिधी तसंच नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे मदतीचा ओघ सुरु केला आहे म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं म्ख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षानं सांगितलं आहे दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री या आपल्या निवासस्थानी महाले यांचं स्वागत केलं महाले शिवसेनेतूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले होते ते आज दिलीप राऊत आणि इतर सहकाऱ्यांसह स्वगृही परतले असं शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सांगितलं सदैव देशहित आणि पक्ष वाढीचा विचार ही भाजपाची संस्कृती आहे दिवंगत अटलर्जींनी तो वसा प्ढं नेला भाजपा कार्यकर्त्यांनी ती संस्कृती जपावी असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित मृंबईत भाजपा म्ख्यालयात आज आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर पाटील बोलत होते अटलजी अडवाणी यांनी भाजपाची संस्कृती प्राणपणानं जपली आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा हा विचार जगत आहेत कार्यकर्त्यांनीही या विचाराचं आचरण करणं हीच अटलजींना खरी आदरांजली ठरेल असं ते म्हणाले यावेळी पक्षाचे अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अंधश्रदधा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सहा वर्ष उलट्रनही स्त्रधार सापडलेले नाहीत ते कधी पकडले जाणार असा प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केला आहे स्त्रधार पकडले जात नाहीत तोपर्यंत मारेकरी तयार केले जातील सरकारनं स्त्रधारांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं समितीचे कार्यकर्ते आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे प्त्र हमीद दाभोलकर यांनी आज प्ण्यात वार्ताहर परिषदेत सांगितलं गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासामधे आरोपपत्र दाखल झालं मात्र दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येचा तपास थांबला आहे याप्रकरणी आरोपपत्र कधी दाखल होणार असा प्रश्नही त्यांनी विचारला

ते आज म्ंबईत एका कार्यक्रमात बोलत होते नितीमता अर्थशास्त्र पर्यावरण आणि जैव वैविध्य यावर सरकारी धोरणांचा भर आहे निसर्ग आणि पर्यावरण जपत जगातली सर्वात मोठी आर्थिक शक्ती म्हणून देश घडवायचा आहे असं ते म्हणाले आतापर्यंत आपल्या खात्यानं देशहिताचे निर्णय घेतले प्रत्येक प्रकल्प हाती घेण्याआधी त्यावर सखोल प्रयोग केले आणि मगच अंमलबजावणी केली नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी चालना दिली असंही त्यांनी सांगितलं घनकचरा द्रवं यांचं व्यवस्थापन हा कळीचा मुददा आहे प्रद्षित पाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा प्नर्वापर शक्य आहे यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी नमूद केलं मुंबईत साडेआठशे हेक्टरवर जगातला सर्वात मोठा बगीचा बनवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले जेटली यांच्यावर अस्वस्थपणा तसंच श्वसनाच्या तक्रारीनंतर गेल्या शुक्रवारपासून दिल्लीतल्या अखिल भारतीय आयूर्विज्ञान केंद्र एम्समध्ये उपचार सुरू आहेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही जेटली यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली होती ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं नायडू यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं होतं एम्सकडून मात्र जेटली यांच्या प्रकृतीबाबत काहीही माहिती देण्यात आली नाही राज्य सरकारच्या कठल्याही गृह योजनेत यापृढे एकच घर घेता येणार आहे घरांची मागणी जास्त आणि उपलब्धता कमी असल्यानं सरकारी गृहनिर्माण धोरणात बदल केले जाणार आहेत म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत ही माहिती दिली या संदर्भातल्या नव्या धोरणाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव विचाराधीन आहे त्याला मान्यता मिळाल्यानंतर सरकारी योजनेतून एकदाच घर मिळेल आधी सरकारी योजनेतून घर मिळालेल्या व्यक्तीला त्यानंतर राज्यातल्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेत अर्ज सादर करता येणार नाही असं सामंत यांनी सांगितलं राज्यात शेताच्या बांधावरील झाडांचं प्रभावी संवर्धन करण्यासाठी अभ्यास करण्याकरता सनदी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आहे याबाबतचा शासन निर्णय न्कताच जारी झाला आहे गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी शेतबांधावरच्या वृक्ष संवर्धनासाठी गोंदियात योजना राबवली होती ती राज्यस्तरावर राबवता येऊ शकेल का याबाबत ही समिती शासनाला शिफारस करणार आहे या समितीत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्यासह वनक्षेत्रातले अनेक तज्ञ आणि अधिकारी यांचा समावेश आहे

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची आज निवड झाली

माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रॉबिन सिंग मुलाखतीसाठी सर्वप्रथम समितीपुढं हजर झाला त्यानंतर रवी शास्त्री ऑस्ट्रेलियाचा टॉम मुंडी न्युझीलंडचा माईक हेसन लालचंद राजपुत आणि वेस्ट इंडिजचा फिल सायमन्स यांच्याही मुलाखती झाल्या सल्लागार समितीनं मुलाखतीनंतर रवी शास्त्री यांच्या नावाची घोषणा केली

बँकिंग आणि वाहन उद्योगातल्या कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांना फटका बसला येत्या दोन दिवसात कोकणात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाइयात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे